राष्ट्पती रामनाथ कोविंद उपराष्ट्पती एम व्यंकय्या नायड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग भाजपा अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह तसंच राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस शरद पवार पृथ्विराज चव्हाण ियादी नेत्यांनी स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे सुषमा स्वराज यांची अंत्ययात्रा आज दुपारी तीन वाजता निघेल आणि लोधी मार्ग स्मशानभूमीत सरकारी त्विमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत राज्यातल्या सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचं करण्याबाबतच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एक तज्ञ समिती जाहीर केली आहे या समितीत मराठी भाषा मंत्री शालेय शिक्षण मंत्री शिक्षण आणि मराठी भाषा विभागांचे प्रधान सचिव यांच्यासह मध्य मंगेश कर्णिक कौतिकराव ठाले पाटील दादा गोरे चंद्रकांत पाटील लक्ष्मीकांत देशमुख डॉ नागनाथ कोत्तापल्ले याशिवाय मान्यवर साहित्यिकांचा आणि शिक्षण तज्ज्ञांचा समावेश आहे अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा आल्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल केली त्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे

राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि पूराचा जोर कायम आहे

पाऊस आणि धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

येडीयुरप्पा यांच्याशी संवाद साधून अलमट्टी धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याचं प्रमाण वाढवण्याबाबत काल चर्चा केली त्यानुसार अलमट्टी धरणातून जास्तीचं पाणी सोडलं आहे

उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतेय नदीकाठची अनेक मंदीरं पाण्याखाली गेली आहेत

भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान काल झालेल्या तिसऱ्या टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजवर सात गडी राखून विजय मिळवला